राफेल खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची मागणी कावेरी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा या मागण्यांसाठी काँग्रेस अण्णाद्रम्क तसंच तेलग् देशम पक्षाच्या सदस्यांनी घातलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं राज्यसभेत सत्ताधारी सदस्यांनीही राहल गांधीकड्रन माफीची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या या गदारोळामुळे सभापतींनी कामकाज उद्यापर्यंत स्थगित केलं लोकसभेत याच गदारोळामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज प्रथम बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी दोनवाजेयंत स्थगित केलं

प्रकृती अस्वास्थ्यामुळे यादव हे दिल्ली न्यायालयात उपस्थित राहू शकत नसल्याने दूरद्रष्य संवाद प्रणालीद्वारे ही सुनावणी घेण्यात आली

काल मुंबईत या दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये या जागांबाबत चर्चा झाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पीटीआयशी बोलताना आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत आज चर्चा करणार असल्याचं सांगितलं

ते नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते

ते काल मुंबईत मुद्रा योजनेविषयीच्या एका विशेष परिषदेत बोलत होते

लघ्उद्योजकांना विशेष लाभ मिळवून देण्यासाठी आणि रोजगारनिर्मिती करण्यासाठी मुद्रा योजनेची मदत होत असल्याचं ते म्हणाले मुंबईत मरोळ इथल्या कामगार रुग्णालयात सोमवारी लागलेल्या आगी प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे निलेश मेहता आणि नितीन कांबळे अशी त्यांची नावं असून बांधकाम करणाऱ्या कंपनीचे सुपरवायझर म्हणून ते काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं काल संध्याकाळी त्याच ठिकाणी पुन्हा आग लागली होती मात्र सोमवारच्या दुर्घटनेनंतर रुग्णालय मोकळं केलं असल्यानं जीवितहानी झाली नाही

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशूल्क क्रमांकावर माय जी ओ व्ही ओपन फोरम किंवा नरेंद्र मोदी अॅप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे